उद्यापासून राज्यात आणखी काही उद्योग व्यवसायांना सशर्त परवानगी

कापूस खरेदी बाबतचा संभ्रम संपला उद्यापासूनच खरेदी सुरू होणार

रेल्वे मेट्रो सार्वजनिक वाहतूकीसह बहुतांश व्यवहार मात्र बंदच राहणार

राज्याच्या दक्षिण सीमेवरील जिल्ह्यांना गारपिटीसह वादळी पावसाचा तडाखा राज्य अधिसचना टाळेबंदीची मुदत वाढवल्यानंतर काल राज्य शासनानं याबाबत नवी अधिसूचना जारी केली

शेतीविषयक बाबी मनरेगा अंतर्गत कामं आणि बांधकाम क्षेत्रालाही काही सवलती देण्यात आल्या आहेत

टी आणि बेस्टच्या विशेष बस उपलब्ध करून दिल्या जातील असं या अधिसूचनेत म्हटलं आहे मुद्रित माध्यमांना टाळेबंदीतून सूट देण्यात आली आहे मात्र वृत्तपत्रांचं घरोघर वितरण करण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत याविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल ट्वीटरच्या माध्यमातून अधिक स्पष्टीकरण दिलं या कठीण प्रसंगात माध्यमांची खूप मदत होत आहे स्टॉल्स दुकानांमध्ये वृत्तपत्र मासिकांच्या विक्रीला परवानगी असून सुरक्षिततेच्या कारणास्तव वृत्तपत्रांचं घरोघर वितरण न करण्याचं आपण आवाहन करतो अस ठाकरे यांनी म्हटलं आहे कापस खरेदी संपूर्ण राज्यातल्या कापूस खरेदी केंद्रामध्ये उद्या पासून कापूस खरेदी सुरू होणार आहे अशी माहिती सहकार आणि पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी काल दिली याबाबत सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्या असून नियम आणि सूचनांचं पालन करूनच कापूस खरेदीचे व्यवहार होणार असल्याचं पाटील यांनी सांगितलं कापूस खरेदी कधी सुरू होणार या मुद्द्यावर मध्यंतरी पणन महासंघ आणि शेतकरी स्वावलंबन मिशनघे किशोर तिवारी यांच्या परस्पर विरोधी विधानांमुळे संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं होतं अजित पवार टाळेबंदीची मुदत तीन मेपर्यंत वाढवली असून राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचं नागरिकांनी काटेकोर पालन करावं असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे रेल्वे मेट्रो सार्वजनिक वाहतूक सण उत्सव जाहीर कार्यक्रमांसारखे बहृतांश व्यवहार यापुढेही बंद राहणार असले तरी नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा यापुढेही नियमित सुरु राहील त्यांची कोणतीही गैरसोय होणार नाही असा विश्वास उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला पुण्यात कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव आणि कोरोनाग्रस्तांचा मृत्यू दर पहाता पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड परिसरात टाळेबंदीची कडक अंमलबजावणी करावी तसंच कुठल्याही परिस्थितीत रुग्णांची संख्या वाढता कामा नये असे निर्देशही जिल्हयाचे संपर्क मंत्री अजित पवार यांनी काल पुण्यात घेतलेल्या बैठकीत दिले

केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी काल राज्यांचे पोस्ट मास्टर जनरल आणि प्रमुख महाव्यवस्थापक यांच्याशी दृक्शाव्य माध्यमातून संवाद साधला त्यावेळी त्यांनी हे आदेश दिले टाळेबंदी कामगार टाळेबंदीच्या काळात कामगारांच्या समस्या सोडवण्यासाठी केंद्रानं स्थापन केलेल्या नियंत्रण कक्षांशी संपर्क साधण्याच्या उद्देशानं राज्यांनी आणि केंद्रशासित प्रदेशांनी मुख्य अधिकाऱ्याची नेमणूक करावी असं केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री संतोष गंगवार यांनी सांगितलं आहे राज्यांच्या कामगार मंत्र्यांना त्यांनी अशा आशयाचं पत्र पाठवलं आहे

पोलीस सिंधुद्गचे जिल्हा पोलीस अधिक्षक दीक्षितकुमार गेडाम यांनी जिल्ह्यातल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांच्या आरोग्याची दैनंदिन तपासणी करण्यास सुरुवात केली आहे कोरोना विषाणूचा प्राद्भाव रोखण्यासाठी गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून पोलीस दल सतर्कपणे कर्तव्यावर आहे या पार्श्वभूमीवर त्यांनी हे पाऊल उचललं आहे सिंध्रदूर्ग जिल्ह्यातले पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांच्या आरोग्याची दैनंदिन तपासणी करण्यात येत आहे यामध्ये पोलीस अधिकारी कर्मचारी यांना मध्यम ते तीव्र खोकला कोरडा खोकला घशात खवखवणे श्वास घेण्यास अडथळा छातीत दुखणे अशक्तपणा ताप अशा सारखी लक्षण आढळून आल्यास त्याविषयी पोलीस अधिक्षक कार्यालयाला तात्काळ कळविण्यात येत यासाठी सिंधुदुर्ग हेल्थ चेकलिस्ट या नावाने ऑनलाईन स्प्रेडशिट तयार करण्यात आली आहे यामुळे त्यांच्यावर वेळीच उपचार करणे शक्य होणार आहे तसेच जिल्ह्यातल्या काही वैद्यकीय अधिकारी यांच्याशी मोबाईलह्रारे किंवा व्हीडीओकॉलह्रारे औषधांची माहिती घेऊन टेलिमेडीसीन पुरविण्याची व्यवस्था करण्यात येत आहे आकाशवाणी बातम्यांसाठीसिंधुद्गहन निलेश जोशी आता ऐकूया कोरोना बाधितांच्या चाचण्या उपचार प्रतिबंधाचे प्रयत्न याबाबतच्या राज्यभरातल्या काही बातम्या थोडक्यात ध्वळे शहराच्या मौलवीगंज भागात संचारबंदी मोडून गर्दी करणाऱ्या टोळक्याला समज देणाऱ्या पोलिसांवर काल हल्ला करण्यात आला या घटनेत कोणत्याही पोलिसाला इजा झालेली नाही अमरावती विद्यापीठ परिसरात उभारण्यात आलेल्या कोरोना चाचणी प्रयोगशाळेची पाहणी संपर्कमंत्री यशोमती ठाकूर यांनी काल केली ही सुविधा कायम राहणार असून संसर्ग प्रतिबंधासाठी उपाययोजनांना त्यामुळे गती मिळेल असं त्यांनी यावेळी सांगितलं जालना तालुक्यातल्या गुंडेवाडी परिसरात एका खासगी कंपनीत काम करणारी महिला गुजरातमधल्या नर्मदा जिल्ह्यात कोरोना बाधित आढळली आहे

यानंतरचा अहवालही निगेटिव्ह आला तर त्यांना त्यांच्या नंदयाल या मुळ गावी पाठवण्यात येईल अशी माहिती संपर्कमंत्री अमित देशमुख दिली आहे कोल्हापुरातले कोरोनाचे पहिले रुग्ण असलेले बहिण भाऊ कोरोनामुक्त झाल्यानं काल त्यांना घरी सोडण्यात आलं कॉलनीतल्या रहिवाशांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत केलं कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यात उत्तम काम झालं असून त्यामुळे लवकरच जिल्हा कोरोनामक्त होईल असा विधास संपर्कमंत्री अनिल परब यांनी काल व्यक्त केला डोळ्यांच्या दुखापतीमुळे परब गेले काही महिने जिल्ह्यात येऊ शकले नव्हते

नाशिक शहरात आणखी चार कोरोना बाधीत आढळले असून त्यामुळे नाशिक शहरातल्या कोरोना बाधीतांची संख्या आता नऊ झाली आहे

सांगलीत काल एक नवीन कोरोनाचा रुग्ण आढळला

नांदेड जिल्ह्यात अजून कोरोना संसर्गाचा एकही रुग्ण आढळला नाही टाळेबदी आदेश मोडून रत्नागिरीच्या छत्रपती शिवाजी क्रीडांगणावर फिरायला आलेल्या दहा जणांना पोलिसांनी काल त्याच ठिकाणी बसून राहण्याची शिक्षा केली

नवजात बालिकेची तब्येत चांगली असल्याचं जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सुंदर कुलकर्णी यांनी सांगितलं बडनेरा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार रवी राणा यांची प्रकृती बिघडली असून ते दोन तीन दिवसापासून तापाने आजारी आहेत त्यांना काल अमरावतीच्या एका खासगी रुग्णालयात भरती करण्यात आलं डॉक्टरांनी त्यांचे आणि खासदार नवनीत राणा यांचे नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत

कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लोकांनी मशिदीत अथवा कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी एकत्र येणं टाळावं असं राज्य सरकारनं आणि केंद्रीय अल्पसंख्याक मंत्रालयानंही सांगितलं आहे

या पार्श्वभूमीवर राज्यातल्या नोंदणीकृत बांधकाम कामगारांना दोन हजार रुपयांचं अर्थसहाय्य देण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतला आहे ही रक्कम थेट कामगाराच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे

पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी काल ही माहिती दिली टोल राष्ट्रीय महामार्गावर सध्या बंद असलेली पथकर वसुली उद्या पासून पुन्हा सुरु होणार आहे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयानं भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला एका पत्राद्वारे याची अनुमती दिली आहे

तेलतंवडे एल्गार परिषद आणि भीमा कोरेगाव प्रकरणी अटकेत असलेले आनंद तेलतूंबडे यांच्या एनआयए कोठडीत वाढ करण्यात आली आहे कोठडीची मुदत संपल्यावर काल त्यांना विशेष एनआयए न्यायालयात हजर करण्यात आलं होतं त्यावेळी चौकशीसाठी आणखी एक आठवडा ताब्यात ठेवण्याची परवानगी एनआयएनं न्यायालयात मागितली

कांदा धळे कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या पंधरा दिवसांपासून धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याचे लिलाव बंद करण्यात आले होते काल ते सुरू झाल्यानं बहुतांश कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी बाजार समितीत आपला कांदा आणला

कांद्याचे दर कवडीमोल झाल्याचं लक्षात येताच बहुतांश शेतकऱ्यांनी नाईलाजानं कांदा विकला तर काही शेतकऱ्यांनी माल पुन्हा घरी नेला

कालपासून या नव्या व्यवस्थेला प्रारंभ झाला असून पहिल्याच दिवशी या संकेतस्थळावर हजारो प्रेक्षकांनी ताडोबा भ्रमंतीचा आनंद घेतला

गोंदिया जिल्ह्याच्या तिरोडा तालुक्यातील मंगेझरी गावाजवळील जंगलात मोहफूल वेचण्याकरता गेलेल्या अनिता तुमसरे या महिलेचाही काल वाघाच्या हल्यात मृत्यू झाला दारू यवतमाळ जिल्ह्यात मारेगाव तालुक्यातील कुंभा इथे दारू तस्करी होत असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली त्यानुसार काल छापा मारून एकंदर तीस लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी सात आरोपीना पोलिसांनी अटक केली असून त्यात वणी इथल्या नगरसेवकासह काही राजकीय व्यक्तींचा समावेश आहे

दुसऱ्या घटनेत साग वृक्षाची कत्तल करून फर्निचर बनवूंन विक्री करणारऱ्या पाच लोकांना अटक केली

निधन नाईक बाबा आमटे यांचे अनुयायी आणि सिंधुदुर्ग इथं उभारलेल्या वसुंधरा विज्ञान संस्थेचे संस्थापक चंद्रकांत बाबाजी उर्फ सी

नाईक यांच काल पहाटे मुंबई इथं अल्पशा आजारानं निधन झालं

हवामान् राज्याच्या सर्वच भागात कालही तुरळक ठिकाणी पाउस झाला गारपीट वादळी पावसाच्या बातम्या प्रामुख्यानं मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राच्या दक्षिण सीमेवरच्या जिल्ह्यांतून आल्या आहेत आजही राज्यातलं हवामान काहीसं असंच राहील हवामान खात्याच्या अंदाजानुसार हा अवकाळी पाऊस मंगळवारपर्यंत राहू शकतो राज्याच्या दक्षिण सीमेलगत पाऊस गारपीट होत असताना उत्तर सीमा तापू लागली आहे